मदर या लघ्पटाला तिसरं पारितोषिक प्राप्त

लोकसभा निवडणुकीच्या उद्या होऊ घातलेल्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे

उद्या होणाऱ्या मतदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री मनोज सिंह रविशंकर प्रसाद हर्सिमत कौर बादल हरदीप सिंग पुरी यांचा तर चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेले सनी देओल किरण खेर रवी किशन यांचे देखील भाग्य ईव्ही एम मध्ये बंद होणार आहे शिरोमणी अकाली दल चे सुखबीर बादल कॉग्रेस च्या मीरा कुमार आणि शत्रघ्न सिन्हा तर झारखंड मुक्ती मोर्च्याचे शिब् सोरेन यांचे देखील भाग्य उद्या सीलबंद होणार आहे पश्चिम बंगालमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी विशेष ज्यादा कर्मचारी निय्क्त करण्यात आले आहेत

निवडणूक आय्क्त अशोक लवासा यांनी स्वतःला निवडणूक आचारसंहिता भंग करण्याच्या प्रकरणांसंदर्भात आयोजित बैठकीपासून स्वतःला दूर ठेवल्याबद्दल कॉग्रेसनं आज केंद्र सरकारवर टीका केली कॉग्रेस प्रवक्ते रणदीप स्रजेवाला यांनी यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांचा हवाला देत अशोक लवासा यांनी स्वतःला आचारसंहिता अंग करण्याच्या प्रकरणांच्या बैठकीपासून स्वतःला दूर ठेवले कारण निवडणूक आयोगान त्यांच मत नोंदवण्यास नकार दिल्याच स्रजेवाला यांनी सांगितल महाराष्ट्र ग्जरात कर्नाटक आंध प्रदेश तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यांमध्ये दुष्काळ संबंधी दिशानिर्देश केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आले आहेत या ठिकाणी पाण्याचा विचारपूर्वक वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे केंद्रीय जल आयोगाचे सदस्य एस

हलदार यांनी आज तामिळनाडुला दिशानिर्देश जारी केल्याचं म्हटलं असून अन्य राज्यांना गेल्या आठवडयात या संदर्भातील पत्र पाठवल्याचं म्हटलं आहे

द्वष्काळी परिस्थितीबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी व्हाईस कास्ट विदर्भातील नागपूर अकोला अमरावती ब्लढाणा वाशिम यवतमाळ आणि वर्धा या जिल्हयात पाणी टंचाईचा लोकांना सामना करावा लागत आहे

जिल्हास्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत असून यामध्ये टँकरद्वारे पाणी प्रवठयासह विंधन विहिरी आणि उपय्क्त मृत पाणी साठयाचा वापर याबद्दल नियोजन करण्यात येत आहे मान्सूनच यावर्षी होणारं उशिरा आगमन यामुळं पाणी वाटपाचं नियोजन अधिक काटेकोरपणे करणं आवश्यक असून लोकांना द्ष्काळाच्या झळांना सामोरं जावं लागणार आहे अफगाणिस्तानमधे शांतता प्रस्थापित करणे आर्यिक विकास आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी भारत प्रतिबद्ध असून यासाठी पूर्ण सहकार्य करेल असं भारतानं म्हटलं आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांचे विशेष दूत आणि उच्च शांती परिषद सचिव उमर दाऊदझाई यांनी नवी दिल्लीत हे आश्वासन दिलं

यूनोनं भारताला जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता मोहिमेसाठी पाठवलेल्या त्कड्यांच्या बदल्यात ही रक्कम देणं बाकी आहे

पंझगाम गावाजवळ स्रक्षादलातर्फे हमी घेण्यात आलेल्या शोधमोहिमे दरम्यान चकमकीला स्रवात झाली मृत दहशतवादी क्ठल्या दहशतवादी गटाचे आहेत त्याबाबत ओळख पटविण्याची प्रक्रिया स्रू असून त्यांच्या कडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे

या तीन मिनिटांच्या लघ्पटात रोहिबाई सीमा पोपेटे या स्त्रीच्या अलौकिक कर्तृत्वाचा वेध घेण्यात आला आहे रोहिबाई यांनी महाराष्ट्रातील गावांमध्ये स्थानिक बिया आणि शेतीच्या पारंपरिक पध्दतीचा उपयोग करून वक्षसंपत्ती निर्माण केली

त्यामध्ये न्युझीलंडच्या स्बक लघ्पटाला प्रथम मेक्सिकन च्या रफो ला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले जंगलातील प्राण्याची सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी राज्यभरातील जंगलांमध्ये आजपासून प्राणी गणनेची सुरूवात होणार आहे दरवर्षी ब्ध्द पोर्णिमेला होणा या या गणनेसाठी वनाधिका यांनी पाणवठयांचे नियोजन केले असून प्राणी प्रेमी आणि अभ्यासक विविध जंगलांमध्ये दाखल झाले आहेत

याशिवाय पेंच व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझीरा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प इथेही पाणवठयावरील प्राणी गणना केली जाणार आहे ब्ध्द पौर्णिमेला सर्वाधीक प्रकाश असतो त्याम्ळे वनविभागाचे कर्मचारी प्राणी प्रेमी अभ्यास रात्रभर या पाणवठया शेजारी मचाण बांधून अथवा लपणात असतात अभयारण्यात एकाचवेळी सर्व पाणवठयांवर ही गणना सुरू असते यावेळी पाणी पिण्यासाठी येणा या प्रत्येक प्राण्यांच्या नोंदी धेतल्या जातात

नागरिकांनी वाढीव उष्णतामानाचा इशारा लक्षात घेता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी

ब्द्व पौर्णिमा आज देशाच्या विविध आगात साजरी करण्यात येत आहे विदर्भात तसंच नागपूर शहरात ब्द्व पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून ब्द्ध विहारात विशेष ब्द्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले आहे नागप्रच्या दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दीक्षाभूमीवर बौद्ध बांधव मोठया संख्येनी जमले होते सोबतच कामठीतील ड्रॅगन पॅलेस इथे सुध्दा ब्ध्द जयंतीनिमित्त विशेष ब्ध्द वंदना आणि धम्मदेशनाचे आयोजन करण्यात आले होते विदर्भातही अनेक ठिकाणी बौध्द जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल आहे

प्रदीप आगलावे हे आहेत संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा शुक्राचार्य गायकवाड हे भूषवणार आहेत